पुंछ जिल्ह्यातील शाहपूर आणि किरनी भागाला लक्ष्य करून सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचं संरक्षण विभागाच्या प्रवक्यानं जम्मूत आमच्या वार्ताहराला सांगितलं

शाळा आणि महाविद्यालयांनी बंद राहिलेल्या कालावधीसाठी कोणतही शुल्क विद्यार्थ्यांकडून घेवू नये असंही सरकारनं सूचित केलं आहे

जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही केंद्र शासित प्रदेश येत्या एकतीस ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहेत

पाटणा बक्सर भागलपूर पूर्णिया अररिया या जिल्ह्यांसह अनेक भागात मदत आणि बचावकार्य जोरात सुरू आहे

ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली होती त्यानंतर ती सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती

यात पक्षाचे नेते राज्य सचिव नरसय्या आडम यांना सोलापूर मध्य मधून तर कळवण इथून विद्यमान आमदार जे

गावित नाशिक पश्चिम मधून डॉ

कराड आणि डहाणू इथून विनोद निकोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे

दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यात केलं पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या राज्यभरातील अंशकालीन वार्ताहरांच्या राज्यव्यापी कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते आकाशवाणीच्या प्रधान महानिदेशक इरा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या

म्हैसेकर यांनी आपल्या भाषणात प्रामुख्यानं आदर्श आचार संहितेबद्दलची सविस्तर माहिती दिली अस्तित्वात असलेल्या कायद्याचं तंतोतंत पालन म्हणजेच आदर्श आचारसंहिता असं ते म्हणाले निवडणूक काळात आकाशवाणीच्या वार्ताहरानीं निःपक्षपातीपणे वार्तांकन करावे अशी अपेक्षा इरा जोशी यांनी यावेळी व्यक्त केली

गेली तीस वर्ष ते या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पाटील यांची ही सातवी वेळ आहे

महोत्सवात गांधी द मेकिंग आॅफ महात्मा आणि मैने गांधी को नही मारा हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत

या अनुशंगानं भारतीय सेनेचे सर्व संबंधित अधिकारी देशभरातल्या आपल्या रूग्णांना निस्वार्थ सेवा देण्यासाठी शपथ घेत आहेत

अशी कामगिरी साधणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे अंतिम फेरी आज होणार आहे

भारत पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्यनं पुढं आहे